कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सव साजरा करायचा नाही असा निर्णय काही गणेश मंडळांनी प्ण्यात घेतला आहे दहीहंडी उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमात वापरण्याचा निर्णयही घेतल्याचं मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं

त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात असून नंतर लकी ड्रॉ द्वारे हि भेट देण्यात येणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये यांनी सांगितलं

हुतात्मा बाबूगेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी ही माहिती दिली आहे प्णे महापालिकेतर्फे नियमित मिळकतकर भरणाऱ्या मिळकत धारक आणि त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांपर्यंत विमा कवच देण्याच्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय विमा कवच योजनेसाठी विमा कंपनीची नियुक्ती करण्यासाठी फेरनिविदा काढण्यात येणार आहे

नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली असून लॅपटॉप आणि स्मार्ट मोबाइल नसल्याने अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत असं या पत्रात म्हटले आहे टाळेबंदी आता बऱ्याच प्रमाणात उठली असल्यानं लावणी कलाकारांनाही आपली कला मर्यादित प्रेक्षकांपुढं सादर करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी लोककलावंत संघटनेतर्फे करण्यात आली आहे

कोरोनाशी लढा देऊन बरे झालेले राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्लाझ्मा दान करणार आहेत

दरम्यान प्लाझ्मा दान करण्याऱ्यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकड्रन प्रत्येकी एक हजार रूपये जीवनदाता प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे अशी माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली आहे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत काही भाग आजपासून मायक्रो कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे पुढील चौदा दिवस हे सर्व भाग बोर्डाच्या नियंत्रणाखाली राहणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पड्र नये असं आवाहन करण्यात आलं आहे पिंपरीमधल्या आदित्य बिर्ला रुग्णालयातल्या आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे रुग्णालय व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला न देता त्यांच्याकडून अनेक जोखमीची कामे करून घेते तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करते या कारणांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल होत आहेत

उद्या प्ण्यातल्या बालगंधर्व चौकात मराठा समनव्य समितीकड्रन जागरण गोंधळ घालत सरकारला जाब विचारला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि संरक्षण शास्त्र या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागानं स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे

उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत